राज्यसभतीआज शून्य प्रहरादरम्यान झालखा चर्चेत विरोधी पक्ष नक्तीगुलाम नवी आझाद म्हणालकी अशा निर्घृण अपराधाविरोधात दर्श आणि समाजानं एकत्रितपणउभं राहयला हवं याकरता जनजागृतीची गरजही त्यांनी व्यक्त कली तत्पूर्वी अध्यक्ष एम वेंकय्या नायडू यांनी या घटनद्दद्विल तीव्र चिंता व्यक्त कली क्वळ नियम बनवणं पुरस्तनाही तर न्याय व्यवस्थत्तबदल करण्याबाबत दक्षीनं विचार करायला हवा असं तस्हिणाला हैदराबादमधज्या ठिकाणी घटना घडली तिथतिंनात असलांखा सुरक्षा अधिकारी विरोधात कारवाईची मागणी समाजवादी पार्टीच्या जया बच्चन यांनी कली अशा प्रकरणात न्यायालयात प्रलंबित खटल्यांकड आकाली दलचनिरधीगुजराल यांनी सभागृहाचं लक्ष वध्वसं महिलांची सुरक्षा आणि त्यांच अधिकार सुनिश्चित करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज भाजपाचभुंपेंद्र यावद यांनी व्यक्त कल्ली तेलंगणामध्ये महिला पशुवैद्यक डॉक्टरवर झालेल्या सामूहीक बलात्कार आणि हत्येचा तपास वेगानं करण्याच्या सूचना राज्य पोलिसांना देण्यात आल्या आहेत दोर्षींना अधिकाधिक शिक्षा मिळावी यासाठी तपास करणाऱ्या पोलिसांनी प्रयत्न करावेत असे निर्देश राज्याच्या पोलीस महासंचालकांनी दिल्या आहेत या प्रकरणाची सुनावणीजलद पूर्ण व्हावी आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी तेलंगणात जोर धरत आहे पीडितेचे मूळ नाव न वापरता दिशा हे नाव वापरावंअशा सूचना पोलिसांनी केल्या आहेत दरम्यान तेलंगण सरकारने पशु वैद्यकाच्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी सुनावणीसाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे या निर्घृण घटनेच्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री चन्द्रशेखर राव यांनी अधिअकार्याना जलदगती न्यायालय स्थापन करण्याहे निर्देश दिले आहेत पीडितेच्या कुटुंबाला सरकरकडून आवश्यक मदतीची घोषणा त्यांनी केली दरम्यान जिल्हा बार असोसियेशनने महिला पशु वैद्यावरील बलात्कार आणि हत्या प्रकरणी चार आरोपींचा खटला न लढण्याचा निर्णय घेतला आहे हैदराबादच्या बलात्कार पीठीतच्या कुटुंबाना जलद गतीनं न्याय मिळायला पाहिजञिसं केंद्रीय गृहराज्यमंत्री जी

राष्ट्रपती भवनात त्यांच समारभपूर्वक स्वागत करण्यात आलं राज मुस्ताफ यांचा हा तिसरा भारत दौरा आह त आज संध्याकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविद यांची भट घघ्तीर आहर्त परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी स्विडनच राज ञाणि राणी यांची भट्टघरत्त्वी आणि द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या उपाययोजनांबाबत चर्चा क्ली भारत भट्टींवर आलला स्विडनचरीजे आणि राणी मुंबई आणि उत्तराखडलाही भट द्यावर आहस्त भारत आणि स्विडनमध्ये सव्वातीन अब्ज डॉलर्सहून अधिक व्यापारी उलाढाल होते तर दोन्ही देशांमधली गुंतवणूक सुमारे अडीच अब्ज डॉलर्स इतकी आहे

याशिवाय काही ठराविक क्षेत्रांमध्ये जपानी मेंदुज्वर आणि फल्यू या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण केलं जाणार आहे

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे

विविध राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक आपापल्या उमेदवारांसाठी प्रचारसभा आणि रॅली घेत आहेत भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि केन्द्रीय गृहमंत्री अमित शाह आज सिंहभूम क्षेत्रात चक्रधरपुर आणि बहरागोड़ा इथं दोन सभा घेणार आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी सिमडेगा इथं सभा घेतील

माद्रीद धिं आजपासून दोन आठवड्यांच्या आंतरराष्ट्रीय हवामान परिषदली प्रारंभ झाला हवामान बदल थांबवण्याच जिागतिक प्रयत्न अपुरपिंडत असून जागतिक तापमानवाढ अशा धोक्याच्या बिंदूवर पोहोचू शकत जिथून परतणं अवघड होईल असं प्रतिपादन संयुक्त राष्ट्रांच सिरचिटणीस एष्टिनिओ गुटक्स यांनी यावर्छी कल्ति हवामानातील तीव्रतस्हि तापमानवाढीच प्रिरणाम जगभरात जाणवू लागल श्राहत्त तापमानवाढ मर्यादत्तराखण्यासाठी शास्त्रीय ज्ञान आणि तांत्रिक साधन ज्ञगाकड श्राहत्त मात्र राजकीय डेछाशक्तीचा अभाव असल्याचं गुटर्सि म्हणाल

ते काल चंदीगढ इथं वार्ताहरांशी बोलत होते ऑनलाईन अर्ज करण्यासाठी भाविकांकडून सुविधा शुल्काची मागणी केली जात असल्याच्या वृत्ताचं त्यांनी खंडन केलं अशा प्रकारची मागणी होत असेल तर भाविकांनी आपल्या कार्यालयाला त्याची माहिती द्यावी असं आवाहनही अमरिंदर सिंग यांनी केलं आहे जम्मू आणि काश्मीरमधळिरामुल्ला जिल्ह्यात रफियाबादच्या दलरी जंगलातला दहशतवादी अङ्डा सुरक्षा दलांनी उद्दवस्त कला

भारत आणि श्रीलंकेच्या लष्करादरम्यान सातव्या मित्रशक्ती लष्करी सरावाला काल पुण श्विल्या औंध लष्करी केंद्रात सुरुवात झाली दोन्ही दक्षीतल्या लष्करांमधलं सहकार्य आणि सामंजस्य वाढण्यासाठी हा एकत्रित सराव असल्याचं संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट कलि